या पार्श्वभ्रमीवर प्णे महानगरपालिकेनं आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवावी अशी मागणी काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते आबा बागुल यांनी आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे पुणे जिल्ह्यातील पुरंदर इथं होणाऱ्या बहुचर्चित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी नव्यानं सुचवण्यात आलेल्या जागांचे पुन्हा सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्यानं हा प्रकल्प आणखी काही वर्षांसाठी तरी रेंगाळण्याची चिन्ह दिसत आहेत मुंबईत काल झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री आणि प्ण्याचे संपर्क मंत्री अजित पवार यांनी पुरंदर तालुक्यातीलच अन्य पर्यायी जागांचेही फेर सर्वेक्षण करून मगच विमानतळासाठीची अंतिम जागा निश्चित करण्याच्या सूचना दिल्या

आगामी सणास्दीच्या काळात बस भाडे न वाढवण्याचा निर्णय खासगी बस चालक संघटनेनं घेतला आहे

कोरोनाबाधितांची संख्या घटली असल्याने त्याचा परिणाम गंभीर रुग्णांसह मृत्यूदरावर झाला आहे

पुणे महापालिकेतर्फे उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला गती मिळाली असून पुणे महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट यांच्यात तीन सामंजस्य करार करण्यात आले आहेत त्यामुळे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय साकारण्यासाठी महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज पत्रकारांना दिली या बैठकीला उपमहापौर सरस्वती शेंडगे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आयुक्त विक्रम क्मार आदी उपस्थित होते

लोकसभा खासदार डॉ शशी थरूर या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील विविध बंगाली भाषिक संघटनांनी यंदाचा दुर्गा पूजेचा उत्सव अतिशय साधेपणानं आणि शक्यतो ऑनलाईन पद्धतीनं साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे

मात्र यंदाची परिस्थिती आणि शासनाने केलेल्या आवाहनानुसार उत्सवात गर्दी होऊ नये यादृष्टीनं नियोजन केलं जात आहे

संस्थेचे सचिव लतीफ मगदूम यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांना बंदी घालण्यात आलेला लोणावळ्याचा पिकनिक स्पॉट भ्शी डॅम आता पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे मावळ तालुक्यातील लोणावळा परिसरातील इतर धरणंही आता पर्यटकांसाठी खुली करण्यात आली असल्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी जारी केला आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत